बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांनी ही घोषणा केली लसीकरण कार्यक्रमाबाबत आरोग्य विभाग नियोजन करत आहे नागरिकांना याबाबत व्यवस्थित पूर्वसूचना देण्यात येतील त्यामुळे लसीकरण केंद्रांवर अनावश्यक गर्दी करू नये असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं या वयोगटातील नागरिकांनी कोविन मोबाईल एपवर नोंदणी करावी लसीकरण केंद्रांवर गर्दी करू नये अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या सीरम आणि भारत बायोटेक यांच्याशी चर्चा करून पाठपुराव्यानं जास्तील जास्त लस उपलब्ध करून देण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं लसीकरण कार्यक्रमाचं नियोजन करताना कुठलीही अडचण येणार नाही याची काळजी घेण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला केली आहे

संयक्त राष्ट्र कोविड भारत भारतातील वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटना आणि संयुक्त राष्ट्र बाल निधी विभागाद्वारे संयुक्त राष्ट्र भारताला मदत करत आहे

अशी माहिती संयुक्त राष्ट्राच्या प्रवक्त्यांनी जारी केलेल्या निवेदनांत देण्यात आली आहे संयुक्त राष्ट्राच्या स्थानिक समन्वयक रेनटा लोक डिसेलिअन याबाबतचं सहकार्य करत असल्याचं या निवेदनांत म्हटलं आहे

युनिसेफद्वारे महाराष्ट्रांतील कोविड संसर्गाच्या जोखिम असलेल्या परिस्थितीवर मात करण्याबाबत विचार करण्यासाठी तज्ञांची नियुक्ती करण्यात आली आहे दुसरी मात्रा राज्याच्या विविध भागात सध्या कोरोना प्रतिबंधक लसींचा तुटवडा जाणवत असून त्याचा परिणाम लसीच्या द्सऱ्या मात्रेवर होत आहे

अनेकदा लस उपलब्ध नसल्यानं त्यांना परत पाठवलं जात आहे असं असलं तरी नागरिकांनी घाबरून जाऊ नये असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे

या संकल्पनेचं राज्यभरातन कौतुक आणि स्वागत केलं जात आहे या ऑक्सिजन नर्स संकल्पनेबाबत नंदुरबार जिल्हा सामान्य रुग्णालयाचे शल्य चिकित्सक डॉ रघुनाथ भोये यांच्याशी संवाद साधला असता या योजनेबाबत त्यांनी माहिती दिली ते म्हणाले

यासंदर्भात दुरदृष्य प्रणालीच्या माध्यामातून उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली यावेळी विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांचे संपर्कमंत्री उपस्थित होते फडणवीस यवतमाळ यवतमाळ जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचं ट्रॅकिंग आणि ट्रेसिंगचा वेग आणि आरटीपीसीआर चाचण्यांची संख्या वाढवावी अशा सूचना भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी काल दिल्या जिल्ह्यातील वणी उमरखेड सारख्या दूर्गम भागांत आरोग्य सुविधा उभ्या कराव्यात जेणेकरुन जिल्ह्यातील मृत्यूदर कमी करता येईल

या रुग्णांचा मृत्यू ऑक्सिजनभावी झाल्याची अफवा पसरल्यानं रुग्णालय परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं त्यानंतर जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्यासह जिल्हा शल्य चिकित्सक आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आणि रुग्णालयातील डॉक्टरांचेही जबाब नोंदवण्यात आले आहेत त्यातून रुग्णालयात ऑक्सिजनचा पुरेसा साठा असल्याचं स्पष्ट झालं असून गरजेनुसार आणखी ऑक्सिजनही उपलब्ध करून देण्यात आला आहे

फसवण्क प्णे कोरोना रुग्णांसाठी रुग्णवाहिका कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांना स्मशानभूमीत नेताना शववाहिका आणि अंत्यसंस्कार या ठिकाणी रुग्णांच्या नतेवाईकांची लूट होत आहे आता त्याप्रसंगी संबंधितांवर खंडणी आणि फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत अशी माहिती पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पत्रकार परिषदेत दिली

ऑनलाईन शिक्षण पणे राज्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गेल्यावर्षी ऑनलाइन पद्धतीनं शिक्षण सुरू होतं आता इयत्ता पहिली ते अकरावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्यामुळे शाळाना उन्हाळी सुट्टी जाहीर करण्यात यावी अशी मागणी शिक्षक संघटनांकडून राज्य शासनाकडे करण्यात येवू लागली आहे शेखर ताम्हाणे निधन ज्येष्ठ निर्माता आणि नाटककार शेखर ताम्हाणे यांचे काल रात्री कोरोनामुळे ठाणे इथं निधन झालं

सरण कोरोना बाधित रुग्णांच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी आवश्यक सरणाचा खर्च पिंपरी चिंचवड महापालिका करणार आहे या खर्चाला काल झालेल्या स्थायी समितीच्या बैठकींत मान्यता देण्यात आली

याबरोबरच कोरोना महाराष्ट्र हे विशेष बातमीपत्र संपलं